पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त काल सात यशस्वी महिलांना त्यांचं समाज माध्यमांवरचं खातं चालवण्याची संधी दिली होती त्या महिलांनी या माध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधला पंतप्रधानांच्या या समाज माध्यमावरील खात्यावर देशातल्या सात महिलांची प्रेरक कथा प्रसारीत करण्यात आली यात लोप पावत चाललेल्या गोरमाटी बंजारा भरत कामाला पुन्हा उभारी देणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या विजया पवार यांच्या कथेचाही समावेश आहे पवार यांनी हडप्पानी घुर बंजारा महिला कला विकास संस्थेच्या माध्यमातून बंजारा महिलांना एकत्र करत हस्तकला आणि भरत काम सुरु केलं आहे एक हजार महिलांना आतापर्यंत याचं प्रशिक्षण दिलं असून केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागानं एक कोटी रुपयांचं अनुदान प्रशिक्षण प्रचार विविध साधनं घेण्याकरता दिलं आहे

यापुढे या संस्थेच्या माध्यमातून करावयाच्या कामांची माहिती देत आहेत विजया पवार

आंतरराष्टीय महिला दिनानिमित्तच्या श्रभेच्छा संदेशात त्यांनी काल हे आवाहन केलं आपल्या समाज माध्यमावरच्या खात्यावर या सूचना करता येतील असं ते म्हणाले नांदेड इथं महिला दिनानिमित्त निर्भया फेरी काढण्यात आली होती

नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या वतीनं गेल्या दोन वर्षात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना यशोदामाता प्रस्कार प्रदान करण्यात आले पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी हे प्रस्कार प्रदान केले

औरंगाबाद शहरातही महिलांची रॅली परिसंवादासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं लातूर इथं महिला दिनानिमित्त भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या पुढाकारातून संवेदनशील प्रुषांचा मूक मोर्चा काढण्यात आला होता संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे महापौर विक्रांत गोजमगूंडे आमदार अभिमन्यू पवार यांनी मोर्चाला हिरवा झेंडा दाखवला यावेळी उपस्थितांना स्त्री सन्मान आणि स्त्री स्रक्षेसाठी प्रतिज्ञा देण्यात आली जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात पीडित महिला आणि मुलींच्या तक्रारी स्वीकारण्यासह त्यांना न्याय देण्यासाठी भरोसा सेल सुरू करण्यात आला जालना ताल्क्यातल्या सिंधीकाळेगाव इथल्या निरक्षर असलेल्या सीताबाई मोहिते यांनी आवळा प्रक्रिया उद्योग सुरु करुन शेतकऱ्यांपुढे नवीन आदर्श निर्माण केला आहे

तीन हजारपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या कुठल्याही गावाला यापुढे कचऱ्याचं व्यवस्थापन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पुण्यात ही माहिती दिली तसंच सॅनिटरी नॅपकिनसोबत त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पिशवी देणं उत्पादकांना प्ढच्या वर्षीच्या जानेवारीपासून बंधनकारक करण्यात येणार असल्याचंही जावडेकर यांनी यावेळी सांगितलं

प्रुषांसाठी पोषणहार अशी पोषण पंधरवड्याची यंदाची संकल्पना आहे पोषण अभियानात प्रुषांचा सहभाग वाढवून पोषण निर्देशांक उंचावण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे

ते काल औरंगाबाद इथं एमआयटी हॉस्पिटल एण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीनं जागतिक किडनी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते सर्वाधिक निधी आरोग्य योजनांवर खर्च व्हावा अशी अपेक्षा खासदार इम्तीयाज जलील यांनी यावेळी व्यक्त केली

सगल पाचव्यांदा ऑस्ट्रेलियानं हे विजेतेपद पटकावलं आहे

नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि शरद पोंक्षे यांनी काल लातूर इथं ही माहिती दिली लातूर शहरासोबतच उदगीर अहमदपूर आणि निलंगा या तालुक्याच्या ठिकाणीही चार मे ते सात मे नाट्यजागर होणार आहे

संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ कवयित्री तथा ललित लेखिका संध्या रंगारी या होत्या स्त्रीवाद ही संकल्पना परदेशी नसून मुळची भारतीय संकल्पना असल्याचं मत रंगारी यांनी यावेळी व्यक्त केलं

पर्यावरण संवर्धनसाठी गावागावात महिला संघटनेची गरज असल्याचं मत या सर्वांनी व्यक्त केलं

यामुळं याठिकाणच्या भातपिकासह हरभरा गहू मका करडई ज्वारी यांसह आंब्याचं मोठं नुकसान झालं दरम्यान मराठवाड्यात येत्या पाच दिवसात ढगाळ वातावरण राहणार असून उद्या मंगळवारी आणि ब्धवारी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं वर्तवली आहे